यानिमित्तानं योगाचे फायदे सांगितले जात आहेत

योगा हा आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ ठरावा यादृष्टीनं गेल्या पाच वर्षात सरकारनं योगाची सांगड आरोग्याशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

त्यावेळी ते बोलत होते बदलत्या काळात तंदूरुस्ती आणि आजारांपासून संरक्षणावर भर देणं आवश्यक ठरलं आहे योग म्हणजे शिस्त आणि सर्मपण असून त्याचं पालन आयुष्यभर केलं पाहिजे योग शहरांपासून खेड्या पाङ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन मोदी यांनी केलं योग गरीबांना आजार आणि दारिद्रयातून मुक्त करु शकतो माहिती काम आणि सर्मपण यांचा अचूक मिलाप योगात आहे त्यामुळे योगाशी संबंधित संशोधनावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला योग शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं केली नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही योगासनं केली सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला नौसेनेच्या पश्चिम केंद्रातर्फे निवृत्त विमानवाहू जहाज आयएनएस विराट वर नौसेनेचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी योगाभ्यास केला यावेळी पश्चिमी नौसेना केंद्रांचे प्रमुख वाईस एडमिरल अजीतकुमार हे देखील उपस्थित होते नौसेनेच्या सर्व केंद्रीय शाळांमधे योगदिन साजरा करण्यात आला यवतमाळ जालना गडचिरोली पालघर बुलडाणा वाशिम परभणी रायगड भंडारा नाशिक नवी मुंबईसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मान्यवरांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून शिक्षण संस्था प्रवेश आणि राज्य नियंत्रणात असलेल्या लोकसेवा नियुक्त्यांच्या आरक्षणाबद्दचं विधानसभेनं संमत केलेलं विधेयक विधानपरिषदेतही आज एकमतानं मंजूर झालं यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना संबंधित आरक्षणातून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे

पात्र शेतक याला कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिलं

सुभाष देशमुख महाराष्ट्रदिनी गडचिरोलित झालेल्या नक्षली हल्ल्याप्रकरणी तिथले पोलीस उपअधिक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची चोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली या हल्ल्यावेळी पोलीस उपअधिक्षकांनी योग्य ती प्रक्रिया राबवली नसल्याचं सकृत दर्शनी दिसत आहे असं केसरकर यावेळी म्हणाले राज्यातल्या महाविद्यालयात प्राध्यापक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आली तर सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री रविंद्र वायकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली अशासकीय अनुदानित महाविद्यालयात प्राचार्य या संवर्गातली शंभर टक्के रिक्त पदं भरायला शासनानं मान्यता दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे ते आज विधीमंडळ परिसरात बातमीदारांशी बोलत होते राज्य सरकारनं दीड लाख कर्जमाफीचं प्रमाणपत्र शेतक यांना देऊनही स्वतःची पाट थोपटून घेतली मात्र राज्यात आजही हजारो शेतकरी असे आहेत ज्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळुनही अजून कर्जमाफी मिळालेली नाही असं मुंडे यांनी सांगितलं

तेलंगणा राज्यातल्या कालेश्वरम प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालं या प्रकल्पातल्या चार उपसा सिंचन योजनांमुळं गडचिरोलीतील सात हजार एकशे अठरा हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असून या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेड्डी बंधाऱ्यामुळं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहेत आषाढी वारीच्या कालावधीत पाणी पुरवठा स्वच्छता परिवहन आणि सुरक्षिततेवर भर द्या अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिल्या

त्यानंतर त्यांनी विड्ठल मंदिरात जाऊनही पाहणी केली यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या केंद्रानं घेतलेल्या स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात पहिला तर देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे

स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम आणि देशात दुसरा क्रमांक पटकावला देशामध्ये पहिला क्रमांक झारखंडमधल्या गिरिधीह तर तिसरा क्रमांक तेलंगणामधल्या पेडापल्लीनं पटकावला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणा या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक मुख्यकार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना निमंत्रित केलं आहे

वाहन उद्योग बँकिंग क्षेत्र आणि औषध निर्माण कंपन्यांच्या समभागांना आजच्या मंदीचा सर्वाधिक फटका बसला रायगड जिल्हयातल्या पेण खालापूर खोपोली तसंच अलिबागच्या काही भागाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे या निर्णयाचं रायगड जिल्हयातल्या नागरिकांनी जोरदार स्वागत केलं आहे पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी निझामाबाद ते पंढरपूर ही रेल्वे उद्यापासून पूर्ववत सुरू केली जाणार आहे पंधरा जुलैपर्यंत ही रेल्वे सुरू राहील असं रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय कार्यालयानं कळवलं आहे

तसंच उत्पन्नात सुध्दा वाढ झाली आहे अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि सचिव विजय पोवार यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली आहे हिंगोली जिल्ह्यात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली डोंगरकडा आखाडा बाळापूर वसमत नांदापूर कळमनुरी कनेरगाव नाका या भागासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात आज ब याच ठिकाणी पाऊस पडला विदर्भात आजही तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवली तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला येत्या दोन दिवसात मराठवाडा दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात ब याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही वेधशाळेनं दिला आहे